ही मोठी समस्या दूर झाली की त्यांच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास येतो सरकारला आपल्या समस्यांची जाणीव असून त्या दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशमधील जनतेला दिली

त्या वेळी ते बोलत होते या वेळी ते पाणी समितीच्या सदस्यांशी संवाद ही साधला या वेळी झालेल्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते

या योजनांची देखरेख व्यवस्थापन गावातील पाणी समिती करणार आहे

खासदार नवी दिल्लीत खासदारांसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदूश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे

ही पर्यावरणप्रक इमारत असून यामध्ये फ्लाय एशच्या विटांचा वापर एल ईडी लाईटसचा वापर रेनवॉटर हार्वेस्टिंग सौर ऊर्जा यंत्रणा आदींचा समावेश आहे

प्रशासन कार्यकारी आणि न्यायिक यांच्यातील समन्वय ही लोकशाहीची गुरुकिल्ली अशी यंदा या परिषदेची मुख्य संकल्पना आहे

देशात लोकशाही टिकवण्यासाठी सरकारच्या या तीनही घटकांमध्ये समन्वय असणं आवश्यक असून संविधानाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे असं बिर्ला यांनी याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितलं या परिषदेत अधिकाऱ्यांना आपल्या विचारांची देवाणघेवाण करता यावी यासाठी अनेक सत्रांचे आयोजन करण्यात आलं आहे

मध्यप्रदेश मध्यप्रदेशमध्ये गो पालन आणि संवर्धनाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्री गटाची पहिली बैठक आज होणार आहे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग हे भोपाळ इथून द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी होणार आहेत मध्यप्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यातील सालरीया इथं गो अभयारण्याची स्थापना करण्यात आली आहे या मंत्री गटाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री या गो अभयारण्याची पाहणी करणार आहेत या मंत्री गटात कृषी पशुपालन वन महसूल ग्रामीण विकास आणि गृह खात्याच्या मंत्र्यांचा समावेश आहे मुख्यमंत्री शिवराज सिंग या गटाचे अध्यक्ष आहेत

गायींच्या संवर्धनासाठी देणगी दिल्यास आयकरातून सवलत देण्याची ही तरतूद करण्यात आली असून गो अधिभार लावण्याबाबतही सरकार विचार करत असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं

अनेक देशांमधील आर्थिक यंत्रणा आर्थिक अफरातफर दहशतवाद्यांना अर्थसहाय्य आणि आर्थिक गैर व्यवहारांमध्ये अडकल्या आहेत जी वीस देशांनी फ़ायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स अर्थात वित्तीय कृती दलाच्या निकषांच्या अंमलबजावणीला पाठिंबा दिला असला तरी प्रत्यक्षात सर्व देशांनी याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत पावलं उचललेली नाहीत त्यामुळं मानवी तस्करी अंमलीपदार्थ शस्त्रास्त्र आणि वन्यप्राणी व्यापार दहशतवाद्यांना मदत भ्रष्टाचार यासाठी संघटीत गुन्हेगारी क्षेत्राला खतपाणी मिळत आहे असं मत एफएटीएफचे प्रमुख मार्कस प्लेयर यांनी व्यक्त केलं उमंग केंद्र आणि राज्यसरकारच्या विविध सेवांसाठीचे उमंग हे मोबाईल अॅप आणि दोन हजारपेक्षा अधिक सेवांना तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उद्या इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एका ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे

भविष्य निर्वाह निधी थेट लाभ हस्तांतरण योजना विभाग राज्य कर्मचारी विमा महामंडळ आरोग्य मंत्रालय शिक्षण कृषी पशुपालन आणि कर्मचारी निवड आयोग हे उमंगचे भागीदार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्यानं या वेळी उमंगची आंतरराष्ट्रीय आवृत्ती या वेळी दाखल करण्यात येणार आहे अमेरिका कनडा ऑस्ट्रेलिया सिंगापूर नेदरलँड्स आणि न्यूझीलंड यांचा यात समावेश आहे परदेशातील भारतीय विद्यार्थी अनिवासी भारतीय आणि परदेशातील भारतीय पर्यटक यांना कोणत्याही वेळी भारत सरकारच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे यावरील सेवांच्या आधारे भारतीय संस्कृती जगभरात पोहोचवून परदेशी नागरीकांना भारताबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठीही याचा लाभ होईल

ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो तसंच दोन्ही देशांच्या व्यापार मंत्र्यांनी ऑनलाईन कॉलद्वारे या करारावर शिक्कामोर्तब केलं

दिल्ली हवा देशाची राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता आज सकाळी अगदीच खराब होती

हिवाळ्याला सुरुवात झाल्यापासूनच दिल्लीतील हवेची गुणवत्ता ढासळत आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार